पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केल्या आहेत पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

दीपक म्हैसेकर यांनी दिली पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना वर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

तरीही येत्या पंधरा तारखेपर्यंत महापौरांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे

जिल्हा प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत शहरातल्या प्रतिबंधित भागांप्रमाणेच इथंही निर्बंध जारी राहणार आहेत

त्यामुळंच कोरोनाचा प्रसार झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे हवेली तालुक्यातल्या ग्रामीण कार्यक्षेत्रात थायरोकेअर प्रयोगशाळेचं कामकाज संशयास्पद असल्याने ही प्रयोगशाळा कोरोना स्वॅब तपासणीकरीता बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे कोरोनाबाधित रुग्णांचा बचाव करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स नर्सेस तसंच त्यांचे सहकारी यांना उद्योग क्षेत्रातूनही मदत करण्यात येत आहे जर्मनस्थित शमॅलझ कंपनीच्या पुणे कार्यालयाच्या वतीनं ससून रुग्णालयाला एक हजार फेस शिल्ड ससूनचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नियमभंग करून वावरणाऱ्या नागरिकांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचं पूणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं

मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असून मराठा समाजाला आरक्षण देण्याला प्राधान्य दिल जात आहे असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यात सांगितलं

त्यामुळे रुग्णसंख्या लपवण्याचा प्रश्र येत नाही नाशिक मालेगावमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून फडणवीसांनी केलेले आरोप भूजबळांनी फेटाळून लावले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृह बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने निषेध करण्यात आला बंगल्यातल्या वस्तूंची तोडफोड करणाऱ्या जातीवादी वृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक शंकर वामन उर्फ मामासाहेब दांडेकर यांच्या पृण्यतिथीनिमित्त पृण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पूणे महापालिकेतील दांडेकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पुणे जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाला उशिरा प्रारंभ होऊनही पुणे शहरासह जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे तेराही तालुक्यात आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असून बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे